पुण्यातील कोरोना रुग्ण आणि बळींच्या आकडेवारीतील गोंधळ अजूनही दूर होत नसल्याबद्दल पवार यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली विकासाची कामे न करण्यासाठी कोरोनाची सबब पुढे करू नका असा इशारा पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला

बारामती पुरंदर हवेली दौंड वेल्हे आणि आंबेगाव तालुक्यातील या ग्रामपंचायती आहेत

पानशेत वरसगाव टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने सकाळी अकरा वाजल्यापासून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांच्या दफनविधीसाठी उम्मत संस्था मोफत काम करीत आहे

ही निविदा रद्द करण्याची मागणी आय्क्तांकडे केली असल्याची माहिती उम्मत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जावेद खान यांनी दिली आहे सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली असतानाही पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी आणि भोर तालुक्यातील निसर्गरम्य स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या तरुणाईला आता स्थानिक नागरिकांनीच रोखलं आहे स्रुवातीला समजावून सांगून आणि नाहीच ऐकले तर पोलिसांच्या मदतीनं कारवाईचा बडगा उभारून या पर्यटकांना रोखण्याचं काम स्थानिक नागरिकांनी सुरू केलं आहे गणेश पूजेच्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आज सकाळपासूनच महात्मा फुले मंडई परिसरात प्णेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे

गणेशाच्या आगमनासाठी फुलबाजारही सज्ज झाला आहे टाळेबंदीनंतर प्रथमच ग्लटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलांच्या बाजारात चाळीस ते पन्नास हजार किलो आवक नोंदविण्यात आली आजची आवक जरी चांगली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच फुले बाजारात आली आहेत तसंच यंदा साधेपणानं गणेशोत्सव असल्याने त्याचा परिणाम फुलांच्या मागणीवरही झाल्याची माहिती फुल विक्रेते अरुण वीर यांनी दिली हवामान पुणे आणि परिसरात आज पावसाच्या काही हलक्या सरी बरसल्या

शहर आणि परिसरात उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत